उमेदवारी अर्ज दाखल करायची मुदत काल संपली

विविध समाजाच्या सोबतीनं विधानसभा निवडणूकीत शिवसेना इतिहास घडवणार आहे असं पक्षाचे अध्यक्ष उद्दव ठाकरे यांनी म्हटलं आहे ओबीसी धनगर आगरी भटके विमुक्त यासह विविध समाजाच्या नेत्यांबरोबर त्यांची आज मुंबईत चर्चा झाली त्यानंतर ते वार्ताहर परिषदेत बोलत होते यावेळी ओबीसी नेते हरीभाऊ राठोड आणि धनगर नेते प्रकाश शेंडगे यांच्यासह विविध समाजाच्या नेत्यांनी शिवसेनेला पाठींबा जाहीर केला शिवसेना या सर्व समाजाच्या मागण्या पूर्ण करेल संवैधानिक मार्गानं आरक्षणासारखे प्रश्रं सोडवता येतील असं त्यांनी सांगितलं शिवसेना आरेमधला वृक्षतोडीचा मुद्दा सोडणार नाही लवकरच यावर रोखठोक भूमिका मांडणार असल्याचं ठाकरे यांनी स्पष्ट केलं राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँप्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी प्रचारातून अंग काढून घेतल्यामुळं पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत निरुपम यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवरही टीका केली आहे सामान्य कार्यकर्त्यांशी संवाद हरवला असून प्रचारात भाजपाशी काँग्रेसची तुलनाच होऊ शकत नाही अशी टिप्पणी त्यांनी केली आहे राष्ट्रवादीचे माजी खासदार संजय दिना पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे शिवसेना अध्यक्ष उद्वव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधलं

या गृहनिर्माण योजनांतील सर्व घरे ही आर्थिकदृष्टया दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गट यांकरिता उपलब्ध आहेत

आगीत खोबऱ्याचे तेल तूप जळून खाक झाले जालना घनसावंगी रस्त्यावरील इस्लामवाडीजवळ आज सकाळी दोन द्चाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले तर एक तरुणी गंभीर जखमी झाली शाम विष्णू मुळे आणि भीमराव नामदेव लोंढे अशी मृतांची नावं आहेत आकाशवाणी मुंबई केंद्राचे सहाय्यक संचालक हेमंत सपकाळे याचं काल रात्री दिर्घ आजारानं निधन झालं

त्यानंतर आकाशवाणीच्या नांदेड परभणी जळगाव या केंद्रांचं कामही त्यांनी पाहिलं होतं हेमंत सपकाळे हे आकाशवाणीचे पहिल्या श्रेणीचे संगीतकारही होते मुंबई केंद्रावरच्या भावसरगम कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी गायलेल्या त्यांच्या रचना तसंच आणि त्यांची अनेक संगीत रुपकंही गाजली होती

इंडिअन नॅशनल थिएटरनंआयोजित केलेल्या महाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी काल पार पडली मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात दोन दिवस चाललेल्या अंतिमफेरीत दहा महाविद्यालयांनी सादरीकरण केलं रुईया महाविद्यालयाच्या बुद्दुक वाडीचा मारुती बाटला या एकांकिकेनं सर्वोत्कृष्ट एकांकिकेचं पहिलं मुलुंड वाणिज्य महाविद्यालयाच्या भाग धन्नो भाग नं दुसरं तर किर्ती महाविद्यालयाच्या ठसका याएकांकिकेनं तिसरं पारितोषिक पटकावलं